पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या संसद मार्ग परिसरातल्या संसद भवनाच्या नवीन इमारतीचं भूमीपूजन करणार आहेत ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह केंद्रीय मंत्री भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत

पत्र सूचना कार्यालयानं आज याबाबत खुलासा केला आहे सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशील्डच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या रविवारी तर भारत बायोटेक नं कोवक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या सोमवारी परवानगी मागितली होती

पहिल्यांदा ते हैदराबाद इथल्या भारत बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत त्यानंतर इतर शहरांमधल्या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देतील अशा प्रकारच्या परदेशी प्रतिनिधींचा हा पहिलाच भारत दौरा आहे

मानव अधिकाराच्या सार्वभौमिक घोषणा केल्याच्या निमित्तानं हा दिवस पाळण्यात येतो

पेशाने इंजिनिअर असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं मालिका मराठी चित्रपट संगीतबद्ध केले

भिडे यांना दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार तसंच व्ही शांताराम प्रस्कारानं गौरवण्यात आलं आहे

यासाठी न्युयॉर्क इथल्या कॉर्नेल विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार असून अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली